अधिक मजबूत झाली आहेः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली स्रो शास्त्रज्ञांची प्रशंसा स्रोच्या वैज्ञानिकांच्या दुर्दम्य चिछाशक्तीला राष्ट्राचा प्रणाम पुढील पाच वर्षांत शंभर लाख कोटी रूपयांच्या पायाभूत प्रकल्पांसाठी सरकारनं स्थापन केलं राष्ट्रीय

बंगळुरु खेल्या झो केंद्रातून त्यांनी आज सकाळी राष्ट्राला संबोधित केलं मोहिमेवर वैज्ञानिकांनी घेतलेल्या परिश्रमांची आपल्याला जाणीव आहे अद्याप अनेक आव्हानं पार करायची आहेत वैज्ञानिकांनी मनोधैर्य गमावू नये त्यांची सक्षमता आणि निष्ठेवर साऱ्या देशाचा विश्वास असून देश त्यांच्या पाठीशी आहे अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी धीर दिला वैज्ञानिकांच्या कामगिरीचा देशाला अभिमान असून आतापर्यंत गाठलेलं यशही कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले

शेवटच्या टप्प्यापर्यंत निर्धारित मार्गावरुन लँडरचा प्रवास सुरु होता मात्र त्यानंतर तो वेगळया मार्गाने गेला चंद्रापासून दोन पूर्णांक एक दशांश किलोमीटर उंचीचा विक्रम लँडरचं अवतरण नियोजीत आणि योग्य तऱ्हेनं होत होतं त्यानंतर लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानं लँडरद्वारे मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केलं जात आहे असं नियंत्रण कक्षानं म्हटलं आहे

झोच्या वैज्ञानिकांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्य आणि समर्पित वृत्तींबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं कौतुक केलं आहे

वैज्ञानिकांचं समर्पण वाया जाणार नाही असं काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे तसंच क्रिकेटवीर विराट कोहली खासदार गौतम गंभीर वीरेंद्र सेहवाग गीता फोगट योगेश्वर दत्त या खेळाडूंनी झोच्या सर्व शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे

आर्थिक व्यवहार सचिव हे या दलाचे प्रमुख असून तांत्रिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सहजसोप्या पद्धतीनं राबवता येतील अशा पायाभूत प्रकल्पांचा शोध चालू आर्थिक वर्षात घेतला जाणार आहे कृती दल या आगामी योजनांकरता येणारा वार्षिक खर्चाचा अंदाज तसंच या प्रकल्पावर लक्ष ठेवण्याचे उपाय सूचवणार आहेत यामधे शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या संरचनात्मक प्रकल्पांचा समावेश असेल राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारपासून तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत असून राष्ट्रपती आईसलँड स्वित्झर्लँड आणि स्लोव्हानिया या देशांना भेट देतील असं परराष्ट्र मंत्रालय सचिव गीतेश शर्मा यांनी सांगितलं

आईसलँड आणि स्वित्झलँडमध्ये राष्ट्रपती त्या देशांच्या विद्यापीठांमधल्या युवकांना संबोधित करतील स्वित्झर्लँडमध्ये राष्ट्रपती कोविंद राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करतील

दंगर पोरा भागातल्या घरात घुसून अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि या सर्वांना जखमी केलं हे सर्वजण फळ विक्रेते असून हल्ला झाला तेव्हा ते त्या घरात काम करत होते जम्मू काश्मीरमधल्या नवशेरा क्वें नियंत्रण रेषे जवळ घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला पलीकडं पाकिस्तानच्या कचवण्यांमधनं निषेधाच्या घोषणा ऐकू येत होत्या अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली

नेपाळमधे भारतीय राजदूत मंजीव सिंग पुरी यांच्या हस्ते आज काठमांडू क्वें कोटेश्वर मल्टिपल कॅम्पसच्या नवीन शिरतीचं उद्घाटन झालं या कार्यक्रमाला कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि नेपाळचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री महेंद्र बहादूर पांडे यांच्यासह विविध राजकीय नेते उपस्थित होते गणपती विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करणारा कचरा समुद्रात टाकू नये तसंच जलस्रोत प्लॅस्टिक मुक्त करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान केलं गणपती विसर्जनाच्या दरम्यान प्लास्टिक बरोबरच अविघटनशील निर्माल्य जसंच्या तसं समुद्रात जातं त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी हे आपण टाळलं पाहिजे असंही ते म्हणाले

मुंबईतल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते

गायमुख ते शिवाजी चौक वडाळा ते सीएसटी आणि कल्याण ते तळोजा या तीन मार्गांचा यात समावेश आहे अत्याधुनिक मेट्रो भवनाचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या पहिल्या औरंगाबाद हरितक्षेत्र औद्योगिक स्मार्ट सिटीचं उद्वाटन केलं दहा हजार एकर परिसरात हा प्रकल्प साकारला असून दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा हा भाग आहे तसंच या स्मार्ट सेंटरच्या ऑरिक हॉल या सहा मजली मुख्य केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाल मोदी यावेळी म्हणाले की औरंगाबाद शहरातली ही महत्वपूर्ण भारत असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज औरंगाबाद श्वं उज्वला गॅस जोडणी योजनेतली आठ कोटीवी एलपीजी जोडणी आएशा शेख रफीक यांनी प्रदान केली देशात पाण्याची समस्या बिकट असून यावर उपाय म्हणून जलजीवन योजना तयार केली गेली आहे येत्या पाच वर्षात साडेतीन लाख कोटी रूपये या जल अभियानाकरता खर्च केले जातील असंही ते म्हणाले ब्रेक्झिट अर्थात युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर टाकायला ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची तयारी ब्रिटनच्या खासदारांनी केली आहे यात पक्षातून निलंबित केलेल्या हुजुर पक्षाच्या खासदारांचाही समावेश आहे

त्यामुळे ब्रेक्झिटची तारीख पुढे ढकलण्यासाठी सक्ती करण्याबाबत सल्ला घेण्यासाठी गरज लागली तर कायदेतज्ञांची फौज उभारून न्यायालयात धाव घेण्याची तयारी खासदारांनी केली आहे

या रौप्य पदकामुळे पायसला ऑक्टोबर ला पोलंड श्वि होणाऱ्या जागतिक छात्र आव्हान स्पर्धेत आशियाई टेबल टेनिस चमूत स्थान मिळाल आहे

सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरुच आहे

उस्मानाबाद जिल्ह्यात आज पाऊस पडला नाही मात्र सर्वत्र ढगाळ वातावरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून कोसळणा या पावसामुळं करुळ घाटात दरड कोसळली यामुळे घाटातली वाहतूक काही काळ बंद होती

रत्नागिरी जिल्ह्यातही आज दिवसभर मुसळधार पाऊस आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचून वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत मुंबई परिसर आणि नवी मुंबईतही आज दिवसभर पाऊस सुरूच होता